केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली

केंद्रीय मंत्रिमंडळानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशी हार्डवेअर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या अनुदान योजनेलाही मंजुरी दिली याबददल माहिती देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं की या देशी उत्पादनांमध्ये लॅपटॉप टॅबलेट सर्व्हर आणि बह् उपयोगी संगणक यांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे

प्राप्त तक्रारींचा विक्रमी निपटारा करत देशात पहिला क्रमांक प्णे जिल्ह्यानं पटकावला असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशम्ख यांनी त्यासाठीचा प्रस्कार स्वीकारला

अमरावती बँक बरखास्त अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची हकालपट्टी करून प्रशासक नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत

या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला विरोध करण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात न्याय मागितला होता

राज्य शासनानं या पथदर्शी प्रकल्पासाठी सिंध्दर्ग जिल्ह्याची निवड केली आहे नगर पंचायत क्षेत्राप्रमाणेच आता ग्रामपंचायत स्तरावर सांडपाणी आणि घनकचरा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सांडपाणी आणि घनकचऱ्याचे नियोजन होणार असल्याची माहिती सिंध्दर्ग जिल्हा परिषदेचे पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपम्ख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी काल दिली

अन्य राज्याच्या त्लनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्यानं राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणं गरजेचं आहे त्यामुळे वीजदर किमान एक रुपया प्रति यूनिटनं कमी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि सोबतच घरग्ती आणि वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा असे निर्देश डॉक्टर राऊत यांनी यावेळी दिले

यंदाची ही या परिषदेची द्सरी आवृत्ती आहे

नांदेडहन हैदराबाद नांदेड म्बई आणि म्ंबई नांदेड हैद्राबाद अशी परतीची विमानसेवा मंगळवार ब्धवार ग्रुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी स्रु आहे आता आठवड्यातील उर्वरित चार दिवस अहमदाबाद जळगाव म्ंबई नांदेड आणि परत अशी सेवा सुरू होणार आहे

अनेक लोकांना त्याचं साहित्य देखील घराबाहेर काढू दिले नाही या घरातील क्टुंबीय पर्यायी व्यवस्था करा या मागणीसाठी ग्राम पंचायत कार्यलयासमोर तंब् ठोकून बसले आहेत दोन वर्षापूर्वीच स्वतः बिरसी विमानतळ प्राधिकरणानं त्यांच्याकरिता सावर्जनिक शौचालय बांधून दिलं होतं

या अभियान काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे

पुणे सात बारा संगणकीकृत सात बारा उताऱ्याच्या नमून्यात बदल करण्याचं काम सूरू असल्यामुळे नव्या स्वरुपातला सात बारा उतारा नागरिकांना आता लवकरच उपलब्ध होणार आहे

सात बारा उतारा शासकीय भाषेत असल्याम्ळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात त्याम्ळे संगणकीकृत सात बारा उताऱ्याच्या नम्न्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे पूण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की नव्या सात बारा उताऱ्यावर शासनाचा आणि ई महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क तसंच गावाच्या नावाचा कोड असणार आहे

राज्यात सुमारे अडीच कोटी सात बारा उतारा आहेत

बांबू कार्यशाळा नीती आयोग कृषी मंत्रालय आणि राष्ट्रीय बांबू अभियान यांनी संय्क्तपणे नवी दिल्ली इथं आज आणि उद्या बांबू लागवड याविषयी उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे देशात बांबू लागवड बांबू संवर्धन बांबूचं फर्निचर बांधकामात गजांऐवजी बांबूचा वापर पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून बांबूपासून इथेनॉल बांबूपासून सीएनजी करण्यासाठी बांबूची शेती व्यावहारिक करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे

नक्षल शिबिर उद्ध्वस्त गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत कोकोटी जंगलात सूरु असलेलं नक्षल्यांचं शिबिर मंगळवारी पोलिसांनी उदध्वस्त केलं जमिनीत पुरलेले दोन भूस्रुंगही बाहेर काढल्यात आल्यानं घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट उघडकीस आला विशेष कृती दल आणि कोटमी पोलिस मदत केंद्रातले जवान शोधमोहीम राबवीत असताना हे शिबिर उद्ध्वस्त करण्यात आलं

या प्रकल्पासाठी ठाणे नवी मुंबई आणि पालघरमधील कांदळवनं तोडली जाणार आहेत याम्ळे या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकार ठाणे महापालिकेसह शेतकऱ्यांनी यापूर्वीच विरोध दर्शविला आहे

पर्यावरण मंत्रालयाकडून ठाणे म्ंबई नवी म्ंबई आणि पालघरमधील हजारो कांदळवनं तोडण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे

अटक गांजा सातारा जिल्ह्यातील वाई इथला बंगला भाड्याने घेऊन त्यामध्ये आध्निक तंत्राच्या मदतीने गांजा लागवड केल्याप्रकरणी जर्मनीतल्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली होती त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने काराग़हात करण्यात आली आहे काराग़हात या दोघांनी मंगळवारी रात्री विवस्त्र होत गोंधळ घालून सी सी टी व्ही कॅमेरे तसच दारांची मोडतोड करत कारागृह रक्षकांना मारहाण केली याप्रकरणी त्या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणत शासकीय मालमतेचं न्कसान केल्याचा ग्न्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे

उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या स्नावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली तसच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला आणि राज्याची भूमिका प्न्हा एकदा केंद्राला कळविण्याचे निश्चित करण्यात आले

मराठा आरक्षणाचे प्रकरण ईडब्ल्यूएस तसेच इतर राज्यांच्या आरक्षण प्रकरणाशी जोडावे ही राज्य सरकारची देखील भूमिका असून तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली आहे मराठा आरक्षण प्रकरणामध्ये इंद्रा साहनी निवाड्याचा संदर्भ असल्याने ही स्नावणी नऊ किंवा अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे व्हावी अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे असंही चव्हाण म्हणाले निधन माजी सनदी अधिकारी आणि परळी तालुक्याचे भ्मीप्त्र भ्जंगराव क्लकर्णी यांचं काल निधन झालं

मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले एक अधिकारी हरवल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहे परळी ताल्क्यातील पिंपळगाव गाढे या गावी एका शेतकरी क्ट्बात भ्जंगराव क्लकर्णी यांचा जन्म झाला निजाम राजवटीत मेडक ताल्क्यात तहसीलदार या पदावर सेवेत रुजू झाल्यानंतर विविध पदांवर त्यांनी काम केलं मराठवाड्याच्या विकासाबाबत ते अत्यंत आग्रही होते

त्यानंतर सावध स्रुवात करणाऱ्या भारतानंही पहिल्या सत्रात तीन गडी गमावले

चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकला आहे कुस्ती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा क्स्तीगीर संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गट माती विभागातून भोसरीचा समाधान दगडे आणि गादी विभागातून आक्र्डीचा संकेत चव्हाण यांची निवड झाली आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार